जनतेच्या कल्याणासाठी दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम करायला हवं असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कोविंद यांनी काल राष्ट्राला उद्देशून भाषण केलं कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्यानी विशेषतः तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीर्जीचा अहिंसेचा मंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे असं कोविंद म्हणाले

देशांच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी सरकार ठोस पावलं उचलत असल्याचं सांगून तीनही सेना दलं आणि इस्रोचा देशाला अभिमान असल्याचं ते म्हणाले संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून त्यांचे विचार आपल्याला यशाचा मार्ग दाखवतील असं राष्ट्रपती म्हणाले

नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविद संचलनाची सलामी स्वीकारणार आहेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर मेसास बोल्सोनारो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आहेत सोळा राज्य केंद्र शासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहेत केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर प्रथमच यामध्ये सहभागी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण करणार आहेत हवाई दलात नव्यानं समावेश करण्यात आलेली चीनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स ही या वेळच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असतील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीसह देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे राज्याचा मुख्य कार्यक्रम मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्दव ठाकरेयांच्या उपस्थितीत होणार आहे यंदाच्या संचलनात पोलीस दलात नव्यानं समाविष्ट झालेलं अश्वपथक आणि कान्होजी आंग्रे स्वराज्याचे पहिले सरखेल या विषयावरचा चित्ररथ आकर्षणाचं मुख्य केंद्र असेल इंट्रोपुरर्स्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला काल सेना दलातल्या वीर जवानांना शौर्य पुरस्कार राष्ट्रपती पोलिस पदक जीवन रक्षा पदक अम्निशमन सेवा पदक नागरीसेवादल पदकं जाहीर झाले

शौर्य पदकावर मिठू जगदाळे सुरपत वड्डे आशिष हलामीविनोद राऊत नंदकुमार अग्रे एमसीव्ही महेबर रेड्डी समीरसिंह साळवे अविनाश कांबळे वसंत अत्राम हमीत डोंगरे यांनी मोहोर उमटवली आहे तर अर्चना त्यागी संजय सक्सेना शशांक सांडभोर वसंत साबळे यांना विशिष्ठ सेवा पदक घोषित झालं आहे धनंजय कुलकर्णी नंदकुमार ठाकुर अतुल पाटील नंदकिशोर मोरे स्टीव्हन मॅथ्यू एनथनी निशिकांत भुजबळचंद्रशेखर सावंत मिलिंद तोतरे सदानंद मानकर मुकुंद पवार संभाजी सावंत कायोमर्ज बोमन इरानीगजानन काबदुले निलिमा अरज इंद्रजीत कारले गौतम पराते सुभाष भुजंग सुधीर दळवी किसन गायकवाड जमिल सय्यद मधुकर चौगुले भिकन सोनार राजू अवताडे शशिकांत लोखंडे अशफाखअली चिस्तीया वसंत तराटे रविंद्र नुल्ले मेहबूबअली सय्यद साहेबराव राठोड दशरथ चिंचकर लक्ष्मण टेंभुर्णे बट्टलाल पांडे विष्णू गोसावी प्रदीप जांभळे चंद्रकांत पाटील भानूदास जाधव नितिन मालप रमेश शिंगाटे बाबुराव बिऱ्हाडे संजय वायचळे हे गुणवत्ता सेवा पदकाचे मानकरी ठरले आहेत

राजकारण कला क्रीडा सामाजिक कार्य या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पद्म प्रस्कारांची घोषणा काल करण्यात आली

ऐकुया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून माजी केंद्रीयमंत्री अरुण जेटली सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नाडिस यांच्यासह पेजावर मठाचे विवेशतीर्थ स्वामीजी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तरमाजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती बॅंडमिंटनपट्र पी व्ही सिंध माजी राज्यपाल एस सी जमीर उद्योगपती आनंद महिद्र यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर पद्मश्री प्रस्कारार्थीमध्ये गायक सुरेश वाडकर पृण्यातले डॉक्टर रमण गंगाखेडकर आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई बीजमाता अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपेरे आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे हिवरे बाजारचे पोपटराव पवार क्रिकेटपटू झहीर खान करण जोहर एकता कपूरसरिता जोशी कंगना रानावत अदनान सामी डॉ सॅंड्रा डिसुझा यांचा समावेश आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

मतदारदिन दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धा जनजागृतीचे कार्यक्रम पदयात्रा व्याख्यानं यासह अनेक ठिकाणी मतदारांना शपथ देण्यात आली शिवभोजन राज्यातल्या गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात जेवण देणाऱ्या शिवभोजन उपक्रमाचा प्रारंभ आज होत आहे संबंधित जिल्ह्यांच्या संपर्कमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होणार आहे कोरेगाव कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे सत्य बाहेर येईल या भीतीनेच केंद्र सरकारनं हा तपास एनआयए कडे दिला असा आरोप पवार यांनी केला आहे रत्नागिरी देशातल्या पहिल्या शिक्षक अकादमीची स्थापना पुण्यात करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली रत्नागिरी जिल्ह्यात पावस इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं धुळे नागरीकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणीच्या विरोधात सुरू केलेल्या हम भारत के लोग या आंदोलनात सर्वांनी एकत्र यावंअसं आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केलं आहे त्या काल धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या सिंधुदुर्ग सिंधूद्र्गातून माघ वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत जिल्हा परिषदेचं आरोग्य पथकही आहे सिंधू पाऊले चालती पंढरीची वाट असं या उपक्रमाचं नाव आहे निधन चित्रपट आणि नाट्य अभिनेते तसंच जाहिराततज्ञ आनंद बापट यांचं काल नाशिकमध्ये निधन झालं

अनेक मोठ्या कंपन्यांसाठी त्यांनी जाहिराती तयार केल्या तसंच हॉलीवूडपटामध्ये त्यांनी भूमिका केली होती निधन राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पाटील यांचं काल प्ण्यात अल्पशा आजरानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदनगर अहमदनगरमध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या किशोर गटाच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धाचा काल समारोप झाला मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघानं तर मुलांच्या गटात ठाणे संघानं बाजी मारली जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ऑकलंड इथं होणार आहे

हवामान राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे उर्वरित राज्यात काल किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंतविदर्भात तुरळ्क ठिकाणी पावसाची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे